शिवसेनेच्या कोट्यातून बच्चू कडूंसह अपक्ष आमदारांनाही मंत्रिमंडळात स्थान

ए ए हा हॅशटॅग वारून नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शवावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून केलं आहे हा कायदा कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेणारा नाही उलट ज्यांचा छळ झाला आहे त्यांना नागरिकत्व देणारा हा आहे असंही मोदी यांनी आपल्या ट्विटरवर म्हटलं आहे या कायद्याचे वेगवेगळे पैलू उलगडून सांगणारी तसंच भारताच्या बंधुत्वाच्या संस्कृतिविषयीचे ऐतिहासिक संदर्भ मांडणारी सद् गुरु यांची एक चित्रफितही मोदी यांनी ट्विटरवर जोडली आहे या चित्रफितीतून या कायद्याविषयी विरोधकांनी पसरवलेले गैरसमजही खोडून काढले आहेत असंही मोदी यांनी म्हटलं आहे

रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी आज नवी दिल्ली क्वें बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्यांपैकी जे कोणी या नुकसानीसाठी दोषी आढळतील त्यांच्याकडून वसुली केली जाईल असंही यादव यांनी सांगितलं या नुकसानीला कारणीभूत असलेल्यांचा रेल्वे पोलीस शोध घेत आहेत त्यासाठी राज्यसरकारांचीही मदत घेतली जात आहे अशी माहिती यादव यांनी दिली सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यासाठी न्यूयॉर्क क्वें भारतीय रहिवाशांनी विविध भागात कार्यक्रमांचं आयोजन केलं भारत सरकारनं उचललेलं हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं सांगत न्यूयॉर्क ििं टाईम स्क्वेअरमध्ये काल भारतीय अमेरिकन वंशाचे नागारिक सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ फलक घेऊन घोषणा देत जमले होते महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज झाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली यावेळी राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

शिवसेनेच्या कोट्यातून संजय राठोड गुलाबराव पाटील अनिल परब उदय सामंत आदित्य ठाकरे दादा भुसे संदीपान भुमरे शंकरराव गडाख अब्दुल सत्तार शंभुराजे देसाई बच्चू कडू राजेंद्र येड्रावकर आदी मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली

श्रेफाक जब्बार आणि गुलाम नबी भट हे नॅशनल कान्फरन्सचे दोन माजी आमदार आणि माजी मंत्री जहुर अहमद मीर यांच्यासह माजी आमदार यासीर रेशी आणि बशीर अहमद मीर या पिपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्यांची आज स्थानबद्धतेतून सुटका झाली

जिथे वृक्ष आणि वनाच्छादित क्षेत्रामधे वाढ झाली आहे अशा निवडक देशांमधे भारताचा समावेश आहे असं ते म्हणाले

जम्मू कश्मीरमधल्या विविध जिल्ह्यातले उपायुक आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दोन लाख शस्त्र परवाने अवैधरित्या संमत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे

जल आणि स्वच्छता परवडणारी आणि स्वच्छ उर्जा अभिनवता आणि पायाभूत सोयी सुविधा या क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केल्यानं भारताच्या गुणांमध्ये वाढ झाली

निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमार यांनी नवी दिल्ली क्रिं आज या निर्देशांकाचं अनावरण केलं

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना नुकत्याच त्यांच्या लखनौ दौऱ्यात सुरक्षा पुरवण्यात कसलाही कसूर झालेला नाही असं सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलानं आज सांगितलं प्रियंका गांधी यांना झेड सुरक्षेअंतर्गत सीआरपीएफतर्फे सशस्व कमांडोज पुरवले जातात लखनौ दौऱ्यात प्रियंका गांधी यांनी काही अनपेक्षित हालचाली केल्या त्यामुळे त्या काळात आगाऊ सुरक्षा व्यवस्था करता आली नाही या प्रवासात प्रियंका गांधी यांनी व्यक्तीगत सुरक्षा अधिकाऱ्याविना बुलेटप्रुफ नसलेल्या वाहनाचा वापर केला असं सीआरपीएफनं सांगितलं नागालँडचे विधानसभा अध्यक्ष विखो ओ योशू यांचं फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे निधन झालं

त्यांच्यावर मुंबईतल्या रुग्णालयात उपचार सुरु होते अशी माहिती त्यांचे माहिती सचिव मेडो योखा यांनी आकाशवाणीला दिली

दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं

भारताच्या आकाश सिंग डी

सक्सेना सी टी एल

बी

जयस्वाल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला

पहिल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर नऊ गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात आठ गडी राखून विजय मिळवला होता तिसऱ्या खेलो डिया युवा क्रीडा स्पर्धेच्या मशाल दौडीला आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते सुरुवात झाली

देशाची सर्वात मोठी वित्तपुरवठादार असलेल्या भारतीय स्टेट बँकेनं आपल्या मुलभूत निर्देशांकाधारित व्याजदारात पाव टक्क्यानं कपात केली आहे त्यांचा हा दर आता आठ पूर्णाक पाच शतांश टक्क्यावरुन सात पूर्णांक आठ दशांश टक्के करण्यात आला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट अर्थांत ज्या व्याजदरानं रिझर्व्ह बँक तिर बँकांना अर्थपुरवठा करत तो दर हाच एक्स्टर्नल बेंचमार्क रेट म्हणून स्वीकारल्यानं एसबीआयनं हा बदल केला आहे